हे प्लास्टिक रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात वापरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली यासंदर्भात आमदार सुनिल प्रभू अबु आझमी यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती

यापुढे अशी कपात करण्याची गरज भासू नये याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार अबू आजमी यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाच्या उत्तरामध्ये दिली धनगर समाजाच्या आरक्षणावरून विधानपरिषदेत आज अभूतपूर्व गदारोळ झाल्यामुळं सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा पाच वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण द्यावं या मागणीसाठी काँग्रेसचे रामहरी रूपवर यांनी आज विशेष सत्रात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती या चर्चेदरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फ्सी झाडल्या यावेळी काँप्रेसचे भाई जगताप यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत जगताप यांनी माफी मागावी ही मागणी करत सत्ताधान्यांनी हौद्यात ठाण मांडलं एकमेकांविरोधात घोषणा देत सत्ताधारी आणि विरोधक हौद्यात उतरले यामुळे गदारोळ झाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातला टाटा सामाजिक संस्थेचा अहवाल सभागृहात का मांडला नाही असा प्रश्न उपस्थित करत हे सरकार या विषयावर संवेदनशील नाही असा आरोप केला यानंतर पुन्हा गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं त्यापूर्वी या चर्चेत बोलताना धनगर समाजाला हे आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत असा आरोप मुंडे यांनी केला राष्ट्रवादी काँप्रेसचे रामराव वडकुते यांनी या चर्चेत बोलताना निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन धनगर समाजाला सरकारनं एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं असा आरोप केला घटनेनं दिलेला अधिकार धनगर समाजाला द्यावा अशी मागणी त्यांनी केली सरकार धनगर समाजासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न काम करत आहे मात्र विरोधक स्वतःच्या फायद्यासाठी या मुद्याचं राजकारण करत आहेत असा प्रत्यारोप भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी केला सरकारनं धनगर समाजाला झुकतं माप दिलं असून धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याच ते म्हणाले बँकींग परीक्षा प्रादेशिक भाषांमधे घेण्याबाबत सरकार नक्की विचार करेल असं आधासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे त्या आज राज्यसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना बोलत होत्या अनेक राज्यांकडून या परीक्षा प्रादेशिक भाषांमधे घेण्याची विनंती करण्यात आली आहे आणि आपलं मंत्रालय त्याचा प्राधान्यानं विचार करेल असं त्यांनी सांगितलं

ट्रक मधून गांज्याची तस्करी केली जात होती यांची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसांनी ट्रक पकडला चालक आणि त्याचा साथीदार तिथून पळून गेले

अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात डॉक्टर चंद्रकांत पाणकर यांना रूग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे काल शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं

प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेवर उपचार करण्यास डॉक्टर पाणकर यांनी जाणूनबुजून विलंब केल्याचा आरोप करुन मारहाण झाली आरोपींवर कारवाई होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा डॉक्टरांनी दिल्यानंतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कराडच्या कोल्हापूर नाका इथं खासगी प्रवासी बसमधे प्रवासी भरताना कारवाई करु नये यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणा या दोन पोलीसांना सातारा लाचलुचपत विभागानं काल रात्री अटक केली हे दोघे कराड शहर पोलीस ठाण्याअंतर्गत कराड वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत होते विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होत आहे नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही

वेस्ट इंडिज संघात आज फिरकीपटू फॅबिअन एलन आणि सुनील अँब्रीस खेळत आहेत